भारत आणि जपान दोनास दोन चर्चा तसंच यावर्षी अखेरी होणा या वार्षिक शिखर परिषदेसह परस्पर हिताच्या अनेक मुद्यांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली

या काळात सम तारखांना सम वाहन क्रमांकाच्या गाड्या तर विषम तारखांना विषम क्रमांकाच्या गाड्यांनाच वाहतूकीची परवानगी असेल सर्वानासाठी हे लाभदायक असून प्रत्येकांनी या नियमाचं पालन करावं असं आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विटरवरुन केलं आहे हा नियम सी एन जी वर चालणाऱ्या खाजगी वाहनांनाही लागू आहे मात्र दुचाकी वाहनं आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी वापरली जाणारी वाहनं महिला आणि शाळेच्या मुलांची ने आण करणाऱ्या वाहनांना हा नियम लागू नसेल

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानीवरच्या रस्तेवरची वर्दळ ब यापैकी कमी झालेली दिसून आली प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव पी

मिश्रा यांनी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि उत्तर भारतातील अन्य भागांमधे वाढत्या वायू प्रदुषणामुळे उद्भवलेल्या स्थितीचा उच्च स्तरीय बैठकीत आढावा घेतला पंजाब हरियाणा आणि दिल्लीचे वरीष्ठ आधिकारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते

ओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या नागरी भूकंप शोध आणि बचाव कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत

जम्मू काश्मीरमधे दरबार व्यवस्थेअंतर्गत आजपासून सचिवालय आणि नायब राज्यपाल कार्यालयासह सर्व कार्यालयं सुरु होत आहेत

दरबार व्यवस्थेअंतर्गत जम्मू आणि काश्मीरचं सरकार सहा महिने श्रीनगरमधे आणि सहा महिने जम्मूमधे काम करणार आहेत जम्मू कश्मीर केंद्र शासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच आज तिथे लष्कर भर्ती मेळाव्याचं आजोजन केलं आहे जम्मूमधल्या लष्कर भर्ती कार्यालयाच्या वतीनं आयोजित या दहा दिवसीय मेळाव्याचं आयोजन सांबा जिल्ह्यात केलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक यांना केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळावी अशी विनंती फडणवीस यांनी यावेळी केली गृहमत्री पिक विमा कंपन्यांबरोबर भेट घेवून राज्याला अधिकाधिक मदत मिळवून देतील असं मुख्यमंत्र्यांनी बातमीदारांना सांगितलं राज्यातलं लवकरात लवकर नवं सरकार स्थापन होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांनी आज नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते सत्तेच्या समीकरणात कोण काय म्हणत आहे यावर आपण काहीही बोलणार नाही असं नमूद करताना त्यांनी या संदर्भात अधिक बोलणं टाळलं राज्याला नव्या सरकारची आवश्यकता असून ती लवकरात लवकर पूर्ण होईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज नवी दिल्लीत काँग्रेस पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत जम्मू काश्मीरमध्ये डेक्ता दहावी आणि दहावीनंतरच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे हजारो ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत

ते काल पोस्ट कॉलोनियल आसाम या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते एनआरसी हा भविष्यासाठी एक मूलभूत दस्तावेज आणि सुनियोजित चौकटीतला उपाय आहे असं ते म्हणाले परस्पर सामंजस्यानं शांततापूर्ण सहअस्तित्व आणि समावेशक प्रगतीशील समाज निर्माण करण्यासाठी एनआरसी महत्त्वाची भूमिका बजावेल असं त्यांनी सांगितलं एनआरसीबाबत आपले आक्षेप नोंदवण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि उझवेकिस्तानचे संरक्षणमंत्री मेजर जनरल बखोदिर निझामोविच कुर्बानोव्ह यांच्या उपस्थितीत काल या सरावाची रंगीत तालीम झाली

कर्नाटक प्रदेश काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाला मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांची नवीन ध्वनी फितची नोंद घ्यायची विनंती केली आहे या ध्वनी फितीत येडियुरप्पा बंडखोर आमदारांचा उल्लेख करत असल्याचं सांगण्यात आलं आहे न्यायामूर्ती एन वी रमणा यांच्या अध्यक्षतेखाली पीठ कर्नाटकमधल्या अपात्र आमदार प्रकरणी सुनावणी करत आहे याबाबत सरन्यायाधिशांबरोबर विचार विनिमय केला जाईल असं ते म्हणाले सर्वोच्च न्यायालयनं काँग्रेसचे माजीमंत्री सज्जन कुमार यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करायला तयारी दर्शवली आहे

देशातल्या अंतर्गत जलमार्गाब्रारे मालवाहतुकीचं नवं पर्व आजपासून सुरू होत असून हल्दिया गोदी संकुलातून भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरणाच्या गुवाहाटी खेल्या पंडू टर्मिनलकडे जाण्यासाठी कंटेनरवाहून नेणारं जहाज खवाना होणार आहे अंतर्गत जलवाहतूक करणाऱ्या एम